विधेयक लोकसभेनं सोमवारी संमत केलेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात येणार असून ते संमत होईल असा विधास सत्तारूढ भारतीय जनता पक्षानं व्यक्त केला आहे राज्यसभेत भाजपचं संख्याबळ एकशे पाच असून बहुमतासाठी भाजपला पंधरा सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे दरम्यान या विधेयकाच्या विरोधात काल नवी दिल्लीत संसद भवन परिसरात डाव्या पक्षाच्या सदस्यांनी निदर्शन केली ईशान्येकडच्या राज्यातही काही ठिकाणी या विधेयकाला विरोध करण्यासाठी बंद पाळण्यात आला या विधेयकाबाबत स्पष्टता समोर आल्याशिवाय राज्यसभेत विधेयकाला पाठींबा देणार नसल्याची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे संसद प्रसाद अनुसूचित जाती आणि जमातींच्या लोकसभेतील आरक्षणाला दहा वर्षांची मुदतवाढ सुचविणारं विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं मात्र अँग्लो इंडियन जमातीच्या आरक्षणाला मुदतवाढ देण्यात आलेली नाही कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली संसदेत महाराष्ट छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर रोप वे ची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँप्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी काल लोकसभेत शून्य प्रहरात बोलताना केली अहमदनगरचे भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी भारतमाला प्रकल्पांतर्गत अहमदनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांकडे सरकारचं लक्ष वेधलं

तर चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी इथल्या औष्णिक वीज निर्मिती उद्योगामुळे होत असलेल्या प्रदूषणाकडे सदनाचं लक्ष वेधलं या प्रकल्पाची उंची मानकानुसार वाढवण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली राज्यपाल मानवाधिकारांचं संरक्षण हे आपण आपलं कर्तव्य मानलं पाहिजे असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना त्यांनी हे प्रतिपादन केलं धान राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाचशे रुपयांचं अनुदान देण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे धान उत्पादकांसाठी केंद्र शासनानं किमान आधारभूत किमत निश्चित केली आहे मात्र उत्पादनाच्या खर्चात वाढ झाल्यमुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे बैठक मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे उपस्थित होते महिलांवरील अत्याचार तसंच कौट्रंबिक हिसाचाराच्या प्रकरणाची तातडीनं दाखल घेऊन कारवाई करावी असे आदेश त्यांनी यावेळी दिले अंगणवाडी बहनमंबई राज्यातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची भाऊबीज भेटीची रक्कम तातडीनं देण्याबाबतचा शासन निर्णय महिला आणि बालविकास विभागानं जारी केला आहे

ऐकूया या विषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

त्यामध्ये झारखंडचे केडिया बधू यांच सतार आणि सरोद सहवादन अमिता सिन्हा महापात्रा आणि जान्हवी फणसळकर या महिला धृपद गायिकांचं प्रथमच होणार दुर्मिळ धुपद गायन वाराणशी येथील रामकृष्ण मठाचे संन्यासी स्वामी कृपाकरानंद यांचं गायन महोत्सवात सर्वात कमी वयाचा लहान कलाकार ठरणारा पंडित भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी याचं गायन आणि रीला होता यांचं ओडिसी नृत्य हे या वर्षीच्या महोत्सवाचं आकर्षण ठरणार आहे

राज्यातला गळीत हंगाम उशिरा सुरु झाल्याचा परिणाम उत्पादनावर झाल्याचं भारतीय साखर कारखानदार महासंघानं म्हटलं आहे आकाशवाणी शेतकरी हा समाजाचा कणा असून या वर्गाच्या विकासासाठी आकाशवाणी देत असलेलं योगदान महत्त्वाचं आहे असं वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे संचालक डॉ विकास देशमुख यांनी म्हटलं आहे मांजरी इथं संस्थेच्या सभागृहात काल ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते

पाणी आणि खतांचा होणारा अतिवापर आणि त्यामुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आकाशवाणीनं पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली

नांदेड जिल्ह्य़ाच्या माहूरगड आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या नरसोबाची वाडी इथंही यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल आहे

यामध्ये सहा पंचायत समित्याच्या सभापतीपदासाठी सर्वसाधारण आरक्षण असून तीन ठिकाणी सभापतिपद मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे दोन सभापतिपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत करार अहमदनगर महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहरी आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग यांच्यामध्ये पुढील पाच वर्षाकरीता ग्रामिण कृषि हवामान सेवा प्रकल्पाचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना हवामानाबाबत कृषि सल्ला देण्याचं काम करण्यात येणार आहे उडान कोल्हापर कोल्हाप्रमध्ये विमान सेवा सुरू झाल्याच्या घटनेला काल एक वर्ष पूर्ण झालं

विमानतळाच्या विस्तारीकरण आणि आधनिकीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर रात्री विमान उतरवण्य्यी सुविधाही कोल्हापूर विमानतळावर उपलब्ध होईल अशी माहिती कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण विभागाचे प्रमुख कमल कुमार कटारिया यांनी दिली कापस अकोला गेल्या दोन तीन वर्षापासून विदर्भातील कापूस उत्पादक पट्टयात गुलाबी बोंड अळीच्या प्रादूर्भावामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे यंदाही हा प्रादूर्भाव आढळत असल्यानं शेतकऱ्यांनी कपाशीपासून अधिक उत्पादनाची अपेक्षा न ठेवता डिसेंबर अखेर हंगाम संपवावा असं आवाहन डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागानं केलं आहे महोत्सव औरंगाबाद औरंगाबाद इथं उद्या चौथ्या आंतरराष्ट्रीय बुद्वीस्ट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे संयोजक भिक्खू एम धम्मज्योती थेरो यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली औरंगाबादमधील तापडिया नाट्यमंदिरात हा महोत्सव होणार आहे

दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकत बरोबरी साधली असुन आजचा सामना निर्णायक ठरणार आहे आकाशवाणीवरून या सामन्याचं धावत समालोचन केलं जाणार आहे

हवामान पहाटेचा कालावधी वगळता राज्यात अजूनही थंडीची प्रतीक्षा करावी लागत आहे